मोदी यांनी काल सरकारनं स्थापन केलेल्या विविध अधिकार गटांच्या अधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी वित्त आणि कल्याणकारी योजनांबाबत स्थापन केलेल्या अधिकार गटानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्ताराबाबत मोदींना माहिती दिली एक देश एक रेशनकार्ड या अभियानामुळं गरीब कल्याण अन्न योजनेचा अधिक नागरिकांना फायदा मिळाल्याचं यावेळी सांगण्यात आलं आघाडीवरच्या आरोग्य सेवकांसाठीच्या विमा योजनेलाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे प्रलंबित विमा दाव्यांचा वेगानं निकाल लावावाजेणेकरून मृतांच्या नातेवाईकांना योग्य वेळी मदत होईल अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली पुरवठा साखळीशी संबंधित गटाबरोबर बोलताना मोदी यांनी योग्य नियोजन करत पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा येऊ न देण्याची सूचना केली समाजातील स्वयंसेवकांची मदत घेऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मोदी यांनी यावेळी केली

यंदाचा महाराष्ट्र दिनही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिले असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा आणि कामगारांच्या सबलीकरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशानं जगभरात कामगार दिन साजरा केला जातो महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधत सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांपेक्षा जास्त कडक निर्बंध लादण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं कोरोना लसीकरण कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरुवात झाली

सरकारी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणंच सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे दरम्यान लसीकरण मोहिमेत अपोलो आणि मॅक्स या रुग्णालयांनीही आपला सहभाग जाहीर केला असून देशभरातल्या आपल्या निवडक रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाईल असं या दोन्ही रुग्णालयांनी सांगितलं आहे लसीकरणासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू एपवर नाव नोंदणी आवश्यक आहे स्पुटनिक रशियानं विकसीत केलेल्या स्पुटनिक व्ही या लशीची पहिली खेप आज भारतात दाखल होणार आहे या लशीच्या वापराला भारत सरकारची परवानगी मिळाली असून या लशीमुळं देशाच्या लसीकरण मोहिमेला वेग येण्याची आशा व्यक्त होत आहे बिहार निर्णय कोरोना संसर्गामुळं निधन झालेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचा निर्णय बिहार सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तसंच सरकारी सेवेतल्या डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचाऱ्याचं कोरोना संसर्गामुळं निधन झाल्यास त्यांच्या उर्वरित सेवा काळातील वेतन त्यांच्या कुटुंबाला विशेष कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून दिलं जाणार आहे

इतर शहरांमध्ये टप्प्या टप्प्यामध्ये या गटासाठी लसीकरण सुरू केलं जाणार आहे

जम्मू आणि काश्मीरमध्ये काल संध्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

लस पुरवठा होताच लसीकरण सुरू होईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं

अत्यंत तत्त्वनिष्ठ आणि निर्भयी योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेले गुरु तेग बहादूर हे विद्वान आणि कवी होते

या विशेष दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु तेग बहादूर यांना नमन केलं आहे गुरु तेग बहादूरजी हे कधीही अन्याय आणि अत्याचारा समोर झुकले नाहीत त्यांच्या धैर्याबद्दल आणि दुर्बलांना साह्य करण्याच्या प्रयत्नांमुळं ते जगभरात आदरणीय ठरले आहेतअसं मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे सिक्कीम सौर उर्जा भारतीय लष्करानं काल उत्तर सिक्कीम इथं पहिल्या हरित सौर निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन केलं

मुंबई इथल्या आयआयटीच्या सहकार्यानं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे प्राध्यापक प्रकाश घोष यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि भारतीय जवानांनी अत्यंत खराब वातावरण असतानाही हा प्रकल्प पूर्णत्वास नेला या पर्यावरणपूरक प्रकल्पाचा सीमेवरील जवानांना फायदा होणार आहे

लोगर प्रांताची राजधानी पुले आलम इथं ही घटना घडली या मोठ्या स्फोटामुळं परिसरातल्या अनेक इमारतींचं नुकसान झाल्याचं अंतर्गत सुरक्षा मंत्रालयानं सांगितलं प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षांच्या जुन्या निवासस्थानाजवळ हा स्फोट घडवून आणण्यात आला या निवासस्थानाचा वापर आता विश्राम गृह म्हणून करण्यात येतो स्फोट झाला त्यावेळी इथं विद्यापीठाची परीक्षा देण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी रहात होते मृतांमध्ये बहुसंख्य जण विद्यार्थीच आहेत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने अद्याप स्वीकारलेली नाही अमेरिका आजपासून सैन्य माघारीस सुरुवात करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाला आहे मेक्सिको अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून बांधण्यात येत असलेल्या मेक्सिकोच्या सीमेवरील भिंतीचं काम विद्यमान सरकारनं रद्द केलं आहे ही सीमा भिंत लष्करी निधी वापरुन बांधली जात होती

जयशंकर चीन चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वँग यी यांनी काल भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस

अंधारे निधन विदर्भातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचं काल दुपारी वृध्दापकालीन आजारामुळे हैदराबाद इथं निधन झालं

पंजाबच्या संघानं कर्णधार के

नमस्कार